वारःबूधवार आकाशवाणी पुणे रश्मी घासकडबी सादर करत आहे विशेष बातमीपत्र कोरोना महाराष्ट्र ठळक बातम्या

विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार मात्र पुण्यातली बाधितांची संख्या मुंबईपेक्षा कमीच

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी मुख्यमंत्र्यांचं आवाहन

कॉटॅक्ट ट्रेसिंग कोरोना बाधीतांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्याचं प्रमाण परभणी नंदूरबार कोल्हापूर सातारा सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये वाढवण्याची आवश्यकता असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत सांगितलं या सहा जिल्ह्यांमध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा कमी कॉन्टॅक्ट ट्रेसींग झालं असल्यानं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या आढावा बैठकीत या सहा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याचे निर्देश देण्यात आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा राज्याचा दर हा मुंबई नंद्रबार सोलापूर अकोला लातूर जळगाव आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत राज्य सरासरीपेक्षा अधिक असल्यानं या जिल्ह्यांना मृत्यूदर रोखण्यासाठी उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले

विशेषज्ञ उपलब्ध होण्यासाठी मानधनात वाढ करतानाच तीन ऐवजी सहा महिन्यांची नेमणूक देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असं टोपे यांनी सांगितल आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू असून सध्या प्राधान्याने वर्ग क आणि ड च्या याद्या करण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणाले त्याचबरोबर अ आणि ब संवर्गाची पदे भरण्यासाठी विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती कार्यवाही लवकरच पूर्ण करेल असंही टोपे यांनी सांगितलं राज्यात जे रुग्ण बरे होत आहेत त्यातील काही जणांना पुन्हा श्वसनाचा त्रास जाणवत असून त्यातील काहींना पुन्हा दाखल करावं लागत आहे हा अनुभव नवा असून टास्क फोर्समधील तज्ञांचं त्यासंदर्भात मार्गदर्शन घेण्यात येत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं

या अहवालानुसार पुण्याल्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आधीपासूनच जास्त आहे पुण्यातल्या विभागिय आयुक्तांचा अहवाल मात्र काही वेगळंच सांगतो या अहवालानुसार पुण्यातल्या एकंदर बाधितांची संख्या अजूनही मुंबई पेक्षा कमीच आहे पुण्यात सध्या होत असलेली रुग्ण संख्येतली मोठी दैनंदिन वाढ ही वाढीव चाचण्यांमुळे आहे देशातील कोरोनाच्या सर्वाधिक दैनंदिन चाचण्या सध्या पुणे शहर आणि परिसरात होत आहेत हे खरं असलं तरी त्यातील अँटीजेन आणि पी सी आर च्या प्रमाणावरून आता नवे वाद सुरु झाले आहेत अँटीजेन चाचणीच्या विश्वासार्हतेबद्दलही शंका व्यक्त होत आहेत

याकाळात गर्दी होणार नाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केलं गणेशोत्सवासंदर्भात गृहविभागाने मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक जारी केलं आहे त्यातील तरतुर्दीचे काटेकोरपणे पालन करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले कोरोना युद्धात आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत त्या यापुढेही नेटाने राबवाव्यात असे आदेशही ठाकरे यांनी दिले

ग्रामविकास मंत्री हसन मूश्रीफ यांनी ही माहिती दिली यासंदर्भातला शासन निर्णय काल निर्गमित केला आहे तसंच यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांनाही सूचना दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं असं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांचा मृत्यू झाला तर त्यासाठी हे विमा संरक्षण लागू असेल यासाठी संबंधित संस्था तसंच संघटनेच्या कर्मचाऱ्यांची ग्रामपंचातीत नोंद असणं बंधनकारक असणार आहे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून

रुग्णवाहिकेतील कर्मचारी बाधित झाले तरीही इतर कर्मचार्यांवच्या मदतीनं सेवा कायम ठेवण्यात आली

ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली

अशी नियामक यंत्रणा न राबवता केवळ मार्गदर्शक सुचना देणं म्हणजे या रुग्णालयांना मनमानी कारभार करण्यास मोकळीक दिल्यासारखं आहे असं मत न्यायालयानं काल एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान नोंदवलं राज्य सरकारचा पथकं अचानक भेट देऊन अशी तपासणी करत असल्याचं उत्तर राज्य सरकारनं दिल्यावर किती वेळा तपासणी केली याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करा असं न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलं मालेगाव नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथे कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढ़ लागली असून नव्यानं उद्रेक होऊ नये यासाठी प्रशासनानं वेळीच दक्षता घेत शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत

मालेगाव इथे एप्रिल महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या प्रचंड वाढली होती मध्यंतरी ती नियंत्रणात आली होती

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार